सरह्दीवरील फौजा मागे घेण्याची कारवाई पूर्ण करून तणाव निवळण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याबाबत या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती झाली आहे सीमेवरचा तणाव निवळावा यासाठी राजनैतिक तसंच लष्करी पातळीवरील संवाद कायम ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत पूर्व लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी त्यांना फौजा मागे घेण्यासंदर्भातील सद्यस्थितीबाबत तसंच कोणतीही विपरित परिस्थिती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी असलेल्या सज्जतेबाबत माहिती दिली सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत नौदल प्रमुख कर्मवीर सिंग आणि हवाईदल प्रमुख आर के एस भदौरिया या बैठकीला उपस्थित होते

कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आल्यानं आता बाधितांचं निदान लवकर होतं रोग अधिक बळावण्याआधीच उपचार सुरू होतात त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे

टाळेबंदी दरम्यान कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव लक्षात घेऊन राज्यात अनेक ठिकाणी टाळेबंदी जारी केली जात आहे

औरंगाबादमध्येही याआधीच टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

नावे जाहीर करण्याची विनंती करणारी जनहित याचिका मूंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून यावर दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत मात्र ह्यामध्ये गोपनीयतेचा भाग असून अशी नावे का जाहीर करावीत असा प्रश्नही न्यायमूर्ती ए ए सय्यद आणि एम एस कर्णिक यांच्या खंडापीठानं याचिकाकर्त्यांना विचारला आहे नावे जाहीर केली तर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि कोरोनाबाधित असू शकणाऱ्या व्यक्ती लवकर सापडू शकतील असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर डिजिटल शिक्षण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल शिक्षणासंदर्भात अनेक प्रयोग देशभरात होत आहेत एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण द्रदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली महामालिकेद्वारे दाखवले जाणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट कोरोना विषाण् टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबता कामा नये म्हणून एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं इयत्ता पहिली ते आठवीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण द्रदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे दाखवण्यात येणार आहे

टिलीमिली मालिकेद्वारे कृतीनिष्ठ उपक्रम हे शिक्षणाचे मुख्य माध्यम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे विनीत मासावकर आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबई पर्यटकांचं आकर्षण असलेल्या माथेरानमधल्या फ्युनिक्युलर ट्रेन प्रकल्पाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मान्यता दिल्यामुळे इथल्या पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट पर्यटकांचे आकर्षण असलेल्या माथेरानचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या फ्यूनिक्यूलर ट्रेन प्रकल्पाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अखेर मान्यता दिल्याने माथेरानकरांना मोठाच दिलासा मिळणार आहे गेली तब्बल दहा वर्षे हा प्रकल्प रखडला होता अखेर तो आता मार्गी लागत आहे पनवेल येथून रस्ता मार्गे माथेरानला जायला दीड ते दोन तास लागतात जून ते सप्टेंबर या काळात माथेरानची मिनी टेन बंद असते

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर निसर्ग रम्य माथेरानचा चेहरा मोहराच बदलणार असून माथेरानला जाणारया पर्यटकांच्या संख्येत कित्येक पटीने वाढ होणार आहे

मात्र काही दिवसांपासून त्याला स्नायूंच्या कर्करोगासह इतर काही रोगाने ग्रासले होते त्याचे वजनही कमी झाले होते काही दिवसांपूर्वीच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून आणि तज्ञ मंडळीकडून आनंदची प्राथमिक चाचणी करण्यात आली होती

पीएम सौर कृषीपंपांसाठीच्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत नोंदणीची सोय उपलब्ध असल्याचा दावा करणारी दोन बनावट संकेतस्थळं चालवण्यात येत असून त्यापासून सावध रहा असा इशारा नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं दिला आहे

ही संकेतस्थळं बनावट असून सरकार त्यांच्याविरुद्ध कारवाई करत असल्याचं या मंत्रालयानं आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

या संकेतस्थळावर असून कोणत्याही संस्थेशी व्यवहार करताना तिचं नाव या यादीत आहे की नाही त्याची खातरजमा करावी असं आवाहनही या पत्रकात करण्यात आलं आहे

क्शल व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे पोर्टल मदत करणार आहे स्थानिक बाजारातल्या विभागवार संधी आणि त्यासाठी काम करू शकणारे क्रशल कामगार यांच्यातली दरी सांधण्याचं काम हे पोर्टल करेल कंपन्या या पोर्टलवरून कामगार शोधू शकतील आणि कामगारही संधी शोधू शकतील

मदर मिल्क बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक नवजात बालकांना मातत्वाचा गोडवा देण्याचे काम रुग्णालयाने केले आहे दिवसाला सरासरी आठ ते दहा शिश्नां या बँकेतील दुधाचा लाभ मिळत आहे नवजात बाळासाठी अकोल्याची मदर मिल्क बँक वरदान ठरत आहे या बँकेत दुधाच्या संकलनासह संकलित केलेल्या दुधावर प्रक्रिया करून त्याची साठवण केली जाते आणि गरजुंपर्यंत पोचवले जाते अकोल्यातील ही बँक नवजात शिश्साठी मातृत्वाची भूमिका पार पाडत असल्याची प्रतिक्रिया सर्वोपचार रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ विनीत वरठे यांनी व्यक्त केली अभियान ध्रळे जिल्ह्यात केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागातर्फे सार्वजनिक शौचालय अभियान राबविण्यात येत आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी केलं आहे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या घटकांना पारितोषिके दिली जाणार आहेत धरण नांदेड शहराला पाणीप्रवठा करणाऱ्या डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुप्री प्रकल्पाच्या वरच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण भरला असून नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे काल या प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाने दिली आहे हवामान कोकणा अनेक ठिकाणी तसंच मध्यमहाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला उद्या सकाळ पर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यमहाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार